भारतीय बॅडमिंटनपटू उपउपांत्यपूर्व फ्रींचस्तिमनखिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दो यावर आहेत सर्वप्रथम ते गांधीनगर श्वं व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन करतील

उद्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु होणा या जागतिक व्यापार परिषदेनिमित्त हे प्रदर्शन आज खुलं होत आहे नव्यान उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल औषधी विज्ञान आणि संशोधन संस्थेचं लोकार्पणही आज अहमदाबाद िंग मोदी यांच्या हस्ते होईल अहमदाबाद महानगरपालिकेनं हवाई रुग्णवाहिकेच्या सेवेसह हे अत्याधुनिक रुग्णालय उभारलं आहे साबरमती नदी काठावर अहमदाबाद शॉपिंग फेस्टीवलचं उद्घाटनही मोदी करणार आहेत यामध्ये शहरी उद्योजकांना आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करता येणार आहे उद्या सुरु होणा या जागतिक व्यापार परिषदेत नव्या भारताच्या उभारणी संदर्भात युवकांना केंद्रस्थानी ठेवून विचार होणार आहे

शनिवारी प्रधानमंत्री सूरतजवळ हजिरा गन फक्टिरीच्या उभारणी कार्यक्रमात सहभागी होतील तिथून ते दादरा नगर हवेलीची राजधानी सिल्वासा धिं विविध विकास कामांची पायाभरणी करणार आहेत शनिवारीच मोदी मुंबईत भारतीय सिनेमासंबंधी राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन करणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज प्रयागराज िि जाणार अहेत तिथे भरलेल्या कुंभमेळ्यात ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील तसंच साधू संतांची भेट घेतील महर्षी भारद्वाज यांच्या पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे यानंतर राष्ट्रपती अरेल खेल्या परमार्थ निकेतन मध्ये विक्ष शांती यज्ञात सहभागी होतील महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त होणा या दोन दिवसांच्या गांधी विचार पुनरुत्थान परिषदेच उद्घाटनही कोविंद यांच्या हस्ते होणार आहे परमार्थ निकेतन हरिजन सेवक संघ आणि परस्पर विश्वासासाठी जागतिक पातळीवर कार्य करणा या संघटनांनी ही परिषद आयोजित केली आहे वाराणसीमध्यविदल्या आठवड्यापासून सुरू होणा या प्रवासी भारतीय दिवस संमध्यमात भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नव्या पिढीला मायदक्षशी जोडण्यावर भर दिला जाणार आह असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आह त्या काल लखनौ इथं वार्ताहर परिषदक्ष बोलत होत्या

युवा प्रवासी दिवसासाठी नॉर्वेमधलखासदार हिमांशू गुलाटी आणि न्यूझीलंडमधलखासदार चरणजीत सिंग बक्षी प्रमुख पाहुणखिसतील असं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्र्यांच्या सूचनक्रिन या संमध्यमात काशी का अतीत या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचा समावधीकळा असल्याचं या वार्ताहर परिषदली उपस्थित असलच्छित्तर प्रदर्शप्रमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोर्विद यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिनधीमहध्वी यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नत्ती द्यायला मान्यता दिली आह त्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहक्ष तर न्यायमूर्ती दिनक्षिमहक्ती सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आहर्त दक्षिवक्रिख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतखीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलजिअमनं त्यांच्या पदोन्नत्तीची शिफारस कली होती

त्याचप्रकार ज्रिमग्रहांना निधारित कक्षत सोडल्यावर या प्रक्षेपकाचा चौथा टप्पा अंतराळात वर्तुळाकार कक्षप्त काही विशिष्ट प्रयोगांसाठी नक्ती जाईल

हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातल्या प्रगती आणि विकासाचं जीन ठरत आहे असं महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते जागतिक हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार झपाट्यानं होत आहे असं ते म्हणाले प्रत्येकाला विमान प्रवास करता आला पाहिजे हे उद्दिष्ट पूर्ण करणं ही सामूहिक जबाबदारी म्हणून सर्व संबंधितांनी काम करावं असं आवाहन नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं

जम्मू कश्मीरमध्ये सुंदरबनी धिं पाकिस्तानी लष्करानं युद्वबंदी मोडून केलेल्या गोळीबारात निरपराध नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे

भारतात घुसखोरी करणा या दहशतवाद्यांना मदत करत असल्याबद्दलही पाकिस्तानचा निषेध केला असल्याचं या निवेदनात म्हटलंय

व्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी ब्रेक्झिटप्रश्री संसदेत झालेल्या पराभवानंतर विधासदर्शक ठराव मात्र जिंकला आहे त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता मावळली आहे

पुरुष एक्षीत सातव्या मानांकित श्रीकांतची लढत हाँगकाँगच्या वाँग विंग की बरोबर होईल तर पारुपल्ली कश्यपची लढत इंडोनशियाच्या अँथनी सिनिसुका गिनतिंगशी होईल पुण्यात आयोजित खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आघाडी कायम आहे दिल्ली दुस या तर हरयाना तिस या स्थानावर कायम आहेत यस्वा शैक्षणिक वर्षापासून शाल अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घतला आह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली